या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित राहणार आहेत दरम्यान चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते शाहवाडीचे आमदार डॉ विनयक्रमार कोरे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आहे

सत्तास्थापनेमध्ये शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी लावून धरली आहे दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक घेत आहे

तिथल्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या चर्चेला पंतप्रधानांनी एका संदेशात लाभकारी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान झालेल्या करारानुसार भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार झाला असून परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या बारा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत प्ढच्या पाच वर्षात भारताला पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे सौदी अरबची राजधानी रियाध इथं झालेल्या एका भाविष्यातील गुंतवणुकीसंदर्भातील परिषदेत ते काल बोलत होते स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गृंतवणूकदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे स्टार्ट अपसाठी गुंतवणूकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी असंही ते म्हणाले भारतातल्या स्टार्ट अप कंपन्यांनी परदेशात ग्रंतवणूक करण्यास सुरवात केली आहे तंत्रज्ञानाच प्रभाव पायाभूत सुविधेचं महत्त्व मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग अनुकूल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं

जम्मू काश्मीरमधील मच्छील भागात काल रात्री हा गोळीबार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे भारतीय सैन्यानं पाकिस्ताननं केलेल्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे दरम्यान कुलगाम जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून गेलेल्या पाच कामगारांची दहशतवाद्यांनी काल रात्री गोळ्या घालून हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

इटली ब्रिटन फ्रान्स जर्मनी आणि पोलंड आदी देशांच्या संसदेचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत

यावर्षी प्नरनोंदणी आणि नवीन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे एकही पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवलं आहे

त्रेसष्ट जागांसाठी असलेल्या या भरतीसाठी राज्यभरातील हजारो युवक नाशिकमध्ये दाखल झाले हा गोंधळ उडाल्याचं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे